यासाठीची नियमावली आणि प्रमाणित कार्यपद्धती नागरी व्यवहार मंत्रालय जारी करेल

मात्र कार्यक्रमात कोविड संदर्भातले नियम पाळणं सक्तीचं असेल

आंतरराज्य अथवा आंतरजिल्हा प्रवासाला तसंच मालवाहत्कीला कोणतीही बंदी असणार नाही त्यासाठी कोणताही वेगळा परवाना मंजूरी अथवा इ पासची आवश्यकता नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे राज्यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी स्थानिक टाळेबंदी लागू करू नये असंही गृह मंत्रालयानं सांगितलं आहे

ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या डॉक्टरांची नोंदणी आणि परवाना रद्द करण्याबरोबरच साथ रोग नियंत्रण कायदा आणि अत्यावश्यक सेवा कायद्यान्सारही त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाण्याची शक्यता आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी घंटानाद आंदोलन मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे या मागणीसाठी राज्यात भाजपा विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने काल घंटानाद आंदोलन करण्यात आले पूण्यात खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन केले संपूर्ण राज्यभरात विविध ठिकाणी अशाच प्रकारे घंटानाद आंदोलन झाल्याच्या बातम्या आमच्या बातमीदारांनी कळवल्या आहेत परीक्षा स्वागत अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य ठरणार नाही या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे या निर्णयामुळे विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार आहेत या निर्णयाचं महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या पेरा या संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे

त्यामुळं राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर निधी जमा होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे पुरंदर विमानतळ प्रणे जिल्ह्यातील प्रंदर तालुक्यात होणाऱ्या नियोजित आंतर राष्ट्रीय विमानतळासाठीची भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार असताना स्थानिक आमदारांनी या विमानतळ प्रकल्पासाठी तालुक्यातीलच दूसरी जागा सुचवली आहे

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात क्रीडा दिन हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त काल राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वाशिमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हॉकीपटू ध्यानचंद यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं खेळाडूंवरील मानसिक तणाव आणि प्रतिकार शक्ति या विषयवार एक वेबिनार देखील घेण्यात आला दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात फिट इंडिया पंधरवडा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याअंतर्गत नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयाद्वारे काल सकाळी दौड आयोजीत करण्यात आली होती नाशिकमधील क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नाशिक सायकलीस्ट यासह विविध संस्थांच्या वतीने वीस किलोमीटर सायकलींगचे आयोजन करण्यात आले होते

मुरलीधरन यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून उभारण्यात आलेल्या मुक्त व्यायामशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फ़्ले प़णे विद्यापीठात काल झाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ऑनलाईन पद्धतीने विविध राष्ट्रीय प्रस्कार खेळाडू प्रशिक्षक आणि संस्थांना बहाल केले टेनिसपट् मोनिका बत्रा हिला राजीव गांधी खेल रत्न प्रस्कार आणि टेनिस प्रशिक्षक नंदन बाल यांना ध्यानचंद प्रस्कार प्रदान करण्यात आला पुण्यातील बॉम्बे सॅपर्सचे नायब सुभेदार दत्तु भोकनळ कुस्ती पटु राहुल अवारे आणि पॅरा ऑलिंपिकपटू सुयश जाधव यांना काल अर्जुन पुरस्कारान गौरवण्यात आलं

ऐक्या अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट या योजनेअंतर्गत समुद्र खाडी तसच नदीतली मासेमारी यासह गोड्या पाण्यातल मत्स्य उत्पादन शोभिवंत मासे पालन खेकडा चिंगूळ पालन या व्यवसायासह मासळी साठवणूक मासळी वाहतूक मत्स्य खाद्य अश्या विविध घटकांचा समावेश आहे मासळी मार्केट निर्मिती आणि स्विधा बंदर विकास खाडीतला गाळ उपसा बोट आध्निकीकरण या सर्वांचा समावेश आहे मत्स्य विक्रेत यांनाही या योजनेत सहभागी करण्यात आले आहे या योजनेचा लाभ वैयक्तिक सामूहिक स्तरावर दिला जाणार आहे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरीय मंजूरी आणि सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती खासदार राऊत यांनी यावेळी दिली

विकासाची कामे परिणामकारक झाले नाहीत मागे पडलेल्या जिल्ह्यात अकोल्याचा समावेश आहे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काल अकोला जिल्ह्यातील कामाचा एका बैठकीत आढावा घेताना जिल्ह्यातील पोखरा अंतर्गत एका महिन्यातच परिणामकारक काम दिसून येईल असे आश्वासन दिले

शेतीतील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल एका आढावा बैठकीत दिले जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे आणि पशुधनाचे नुकसान झाले आहे दरम्यान गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर मध्ये वाढ झाली असून नदी धोक्याचा पातळी वर वाहत आहे ब्रम्हप्री तालुक्यातील नदीकाठच्या गावात पाणी शिरल्यामुळे या प्रामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून प्रशासनाने या किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहेत

त्यातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे त्यामुळे तापी नदी द्थडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे

खैरी गावाला जोडणारा धाम नदीवरील पुल कमी उंचीचा आहे तो दरवर्षी पाण्याखाली जातो आणि गावाचा वांरवार संपर्क तूटतो

लोकांच्या मागणीनुसार दारूबंदी उठविण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल चंद्रपुर इथं सांगितलं

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये शुक्रवारी रात्री एका ट्रकमध्रन ग्रटखा वाहतूक होत असताना परभणी हिगोली रस्त्यावर छापा घालण्यात आला

शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली धान्य साठवून ठेवण्याच्या कोठ्यांमध्ये सुकवलेला गांजा आणि गांजा लागवड करण्यासाठी आवश्यक बियाणे यांचा हा साठा सापडला संबंधित आरोपी पळून गेला आहे हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार